मात्र यंदाच्या या निवडणुकीत सांगली जिल्हा अग्रस्थानी असल्याचे दिसून येतं भाजपाकडून संग्रामसिंह देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसकडून अरूण लाडना जनता दलाकडून प्रा शरद पाटील आम आदमी पक्षाकडून अमोल पवार कम्युनिस्ट पक्षाकडून शंकर पुजारी तर बहुजन आघाडीने प्रा सोमनाथ साळुंखे असे प्रमुख पक्षांचे उमेदवार याच जिल्ह्यातले आहेत पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकविषयक कामकाजासाठी तक्रार निवारण आणि नियंत्रण कक्षाची स्थापना प्ण्यात करण्यात आली आहे अशी माहिती पुण्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी आज दिली

मुरलीधर तांबे यांनी यावेळी केले आयुर्वेदिय उपचारांची व्याप्ती वाढवण्यासाठी असलेल्या योजनांची माहिती रूग्णालयाच्या आयुर्वेद विभागाचे प्रमुख वैद्य व्यंकट धर्माधिकारी यांनी दिली

केंद्र सरकारनं या केंद्राच्या उभारणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे त्यासाठी आवश्यक असलेला विकास आराखडा तयार करून प्रस्ताव मंजुरीसाठी तत्काळ सादर करावा अशी सूचना खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी प्रशासनाला केली आहे भीमाशंकर अभयारण्य तसंच खेड ज़्नरच्या आदिवासी बहुल भागात गुळवेल हिरडा या सारख्या वनौषधी आहेत वनौषधींची लागवड केल्यास आदिवासी बांधवांना रोजगार संधी उपलब्ध होऊ शकतील असं ते म्हणाले

पुण्यातही ही समिती स्थापन करण्याची सूचना करण्यात आली असून या समितीमध्ये रूग्णालय अधीक्षक डॉक्टर तसंच शासकीय किंवा खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर बालरोग तज्ज्ञ आणि सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ यांचा समावेश राहील आण्विक जैविक रासायनिक हल्ल्यांपासून संरक्षणाबाबत नौदल अधिका यांसाठीच्या विशेष अभ्यासक्रमाची काल सांगता झाली

या तुकडीमध्ये लेफ्टनंट कमांडर आशिष चौहान आणि लेफ्टनंट कमांडर एम श्रेयस कामथ यांनी अनुक्रमे पहिला आणि दुसरा क्रमांक मिळवला आहे

प्रवाशांना बस सहज ओळखता यावी यासाठी प्रत्येक मार्गाला आता विशिष्ट रंग देण्यात आला आहे

प्रवाशांना क्यू आर कोडच्या माध्यमातून मोबाईलवरही बसचा मार्ग क्रमांक आणि थांबे यांची माहिती उपलब्ध होणार आहे पीएमपी दिवसागणिक स्मार्ट होत असली तरीही कर्मचारी मात्र पदपथावरून काम करत आहेत शिवाजीनगर इथे मेट्रोचं काम सुरू आहे त्यामुळे पीएमपीची शेड काढल्यानं कर्मचाऱ्यांना बसण्याची सोय उपलब्ध नाही शहरातलं मध्यवर्ती बसस्थानक अशी ओळख असलेल्या स्थानकात कर्मचाऱ्यांना मात्र फुटपाथवरून बसचे संचलन करावं लागत आहे

अन्नधान्य न मिळालेल्या शिधापत्रिका धारकांच्या परिमंडळनिहाय आलेल्या तक्रारींची चौकशी ही पथके करतील

तर हा होता आजचा पुणे वृत्तांत